आज रायगड जिल्ह्याला भेट देऊन निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते आंबा नारळाच्या नुकसानग्रस्त बागा स्वच्छ करणं आणि या बागा पुन्हा लावणं हे मोठं आव्हान असल्याचं पवार म्हणाले पुढच्या चार पाच दिवसांत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न करावेत सरकारने वाटलेलं धान्यही या वादळामुळे खराब झाल्याने पुन्हा धान्यवाटप करावं असं पवार यावेळी म्हणाले

म्हसळा दिवेआगारलाही त्यांनी भेट दिली जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यावेळी उपस्थित होते पवार यांनी जिल्ह्यात म्हसळा क्षिंही भेट देऊन नुकसानाची पाहणी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे पवार उद्या रत्नागिरी जिल्ह्याला भेट देऊन चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करणार असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे दरम्यान रायगड जिल्ह्यात आज आणखी दोघांचा मृत्यू झाला यापैकी एक व्यक्ती म्हसळा तालुक्यातली होती अंगावर झाडं पडल्यानं ती जखमी झाली होती तर दुसरी व्यक्ती पेण तालुक्यातली होती मानेला पत्रा लागल्यानं ते जखमी झाले होते

आपल्या राज्यात परत आलेल्या स्थलांतरित कामगारांना त्यांच्या कौशल्यानुसार रोजगार देण्याच्या योजना राबवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि राज्य सरकारांना दिले आहेत आज या संदर्भात झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती अशोक भूषण न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती एम आर शाह यांच्या पीठानं हे निर्देश दिले स्थलांकरित कामगारांसाठीच्या कल्याणकारी आणि रोजगार योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी या योजनांना पुरेशी प्रसिद्दी द्यावी असं न्यायालयानं सांगितलं

आपत्ती निवारण कायद्यानुसार ज्या कामगारांविरोधात टाळेबंदीच्या काळात नियमभंगाचे गुन्हे दाखल झाले असतील त्यांच्याविरोधातले असे गुन्हे मागं घेण्याबाबतही संबंधित यंत्रणांनी विचार करावा असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे न्यायालयानं स्वतहून दाखल करून घेतलेल्या या याचिकेवरचा निर्णय राखून ठेवला होता

दरम्यान गाड्यांच्या मागणीची माहिती उद्यापर्यंत द्यावी असे पत्र रेल्वे सर्व राज्यांना लिहिलं आहे महाराष्ट्रात अजूनही अडकून पडलेल्या स्थलांतरित मजूरांची नोंदणी करुन त्यांना त्यांच्या मूळ राज्यात परत पाठवण्यासाठी राज्य सरकारनं अधिक सजगतेनं आणि नियोजनबद्ध प्रयत्न करावेत असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं याबाबतीत सरकारच्या धोरणांची आणि अंमलबाजावणी करताना राज्यातल्या यंत्रणांकडून मोठ्या त्रुटी राहिल्या असून सरकारचे दावे फक्त कागदावरच राहिले त्यामुळे या स्थलांतरित मजुरांचे हाल झाले या मजुरांसाठी अन्न आणि निवाऱ्याची योग्य व्यवस्था झाली नाही असं न्यायालयापुढं आलेल्या विविध प्रतिज्ञापत्रांवरुन दिसतं असं न्यायालयानं सांगितलं

स्थलांतरित मजुरांना त्यांच्या नाव नोंदणीसाठी योग्य जागा जाहीर कराव्यात असं न्यायालयानं सांगितलं

राज्य सरकारनेही या मास्कच्या किंमती नियंत्रणात ठेवाव्यात अशी आशयाचे पत्र केंद्र सरकारला लिहिलं आहे वाहन धारकांना आणि निगडीत क्षेत्रात काम करणाऱ्यांना दिलासा देणारी घोषणा आज केंद्र सरकारने केली

यामध्ये गाडी चालवण्याचा परवाना गाडीचे नोंदणी प्रमाणपत्र विविध प्रकारचे परमिट फिटनेस प्रमाणपत्र आणि तिर संबंधित प्रमाणपत्रांचा समावेश आहे कोरोना रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप करणाऱ्या आशा वर्करबरोबर गैरवर्तणूक केल्याप्रकरणी कोल्हापूर जिल्हयातल्या करवीर तालूक्यातल्या खाटांगळे शिल्या एकाच कुटुंबातल्या चार व्यक्तीविरोधात आज पोलिसांनी गुन्हा दाखल केला

मात्र आपल्या कुटुंबाला या गोळ्या दिल्या नसल्याचा राग आल्यानं वैशाली पाटील कृष्णात पाटील एकनाथ पाटील आणि पंडित पाटील यांनी संबंधित आशा वर्करला काल मारहाण केली पूणे जिल्ह्यातल्या पिंपळे सौदागर खिल्या दलित तरुणाची हत्या केल्याप्रकरणी सांघवी पोलिसांनी आज सहा जणांना ताब्यात घेतलं यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे यातल्या चारजणांवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली तसंच अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदयाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे बेस्ट उपक्रमानं आपल्या अडीच लाख पासधारकांच्या बस पासची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे

याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवणार असल्याचे बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी आज मुंबईत सांगितलं टाळेबंदीच्या काळात उपनगरी रेल्वेनं प्रवास करू न शकलेल्या मुंबई आणि उपनगरातल्या पासधारकांचे पैसे परत करावेत अथवा रेल्वे सुरु झाल्यानंतर त्यांच्या मासिक पासाचा कालावधी वाढवून द्यावा अशी मागणी शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना काल पाठवलेल्या पत्रात केली आहे

एका दिवसात नोंद झालेली ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे

पालघर जिल्ह्यात आज एका कोरोना बाधित पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला जिल्हा पोलीस दलातला कोरोनामुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे

या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रदीप आंग्रे यांची एक सदस्यीय चौकशी समिती नियुक्ती केली आहे

यात दोषी आढळणा यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती डॉक्टर जाधव यांनी दिली

या दोन्ही मशीनच्या मदतीनं एका तासात कोविडच्या दोन चाचण्या करता येतील जिल्ह्यात माकड तापाचं निदान करणारी प्रयोगशाळाही कार्यान्वीत झाली असून यापूढे स्थानिक पातळीवर माकड तापाची चाचणी करता येईल रत्नागिरी क्विल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातल्या कोविड चाचणी प्रयोगशाळेचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडीओ कॉन्फेरेंसिंगच्या माध्यमातून उदघाटन केलं या प्रयोगशाळेमुळे जिल्ह्यातल्या आरोग्यविषयक सुविधेत वाढ झाली असून त्यामुळे कोरोना चाचण्यांची गती वाढेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला

राज्यात एप्रिलमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू झालेली ही सेवा मे महिन्यात पूर्णपणे कार्यान्वित झाली असून या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून राज्यातल्या कोणत्याही जिल्ह्यातला एखादा रुग्ण अन्य जिल्ह्यातल्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा सल्ला संगणकाच्या माध्यमातून घेऊ शकतो गेल्या चोवीस तासांत कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला मराठवाड्यात हवामान कोरडं राहिलं